स्टार्ट अप डिया सारख्या अभियानामधे सहभागी होऊन जगासमोर असलेलया आव्हानांचं निराकरण करता येऊ शकेल असा विधास त्यांनी व्यक्त केला

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयलही या प्रसंगी उपस्थित होते भारतामधे गृंतवणूकदारांसाठी सुयोग्य वातावरण निर्मिती केल्याबद्दल या उद्योगपतींनी समाधान व्यक्त केलं अनेक सुधारणा घडवून आणण्याच्या द्रष्टीनं प्रधानमंत्री मोदी यांनी घेतलेल्या कणखर निर्णयांबद्दल त्यांनी मोदी यांची प्रशंसा केली भारताच्या विकासगाथेतला सहभाग वाढवण्याचे संकेत त्यांनी दिले पळपुटा उद्योजक मेहल चोक्सीचे सगळे कायदेशीर पर्याय संपुष्टात आल्यानंतर त्याचं भारतात प्रत्यार्पण केलं जाईल अशी माहिती अँटिग्वा आणि बरब्डा या देशाचे प्रधानमंत्री गॅस्टन ब्राउनी यांनी काल न्यूयॉर्क धिं वार्ताहाराना सांगितलं

या घोटाळ्यानंतर चोक्सीनं अँटिग्वा आणि बरबुडा देशाचं नागरिकत्व स्विकारलं होतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख म्हणून बल्गेरियाच्या क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांची निवड झाली आहे

आर्थिक संकटाची जोखीम कमी करुन मंदीला सामोरं जाण्यासाठी देशांना मदत करण्याला आपलं प्राधान्य राहील असं त्यांनी सांगितलं दक्षिण कोरियात इन्विऑन इथं सुरू असलेल्या कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या परुपल्ली कश्यपनं पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे

कश्यप वगळता इतर स्टार बॅडमिंटनपट़ंनी काल पहिल्या फेरीतच आपला गाशा गूंडाळला राज्याच्या काही भागात पावसानं थैमान घातलं असून पुणे शहर आणि उपनगरांना काल रात्री जोरदार पावसानं झोडपून काढलं सहकारनगर भागात काल रात्री घराची भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला ढिगा याखाली आणखी व्यक्ती अडकल्याची भीती असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकानं बचावकार्य हाती घेतलं आहे संततधार पावसाच्या पार्डभूमीवर पृणे शहर हवेली पुरंदर भोर बारामती तालुक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयाना जिल्हाधिकारी कार्यालयाना सुट्टी जाहीर केली आहे सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून अग्रणी येरळा नांदणी नद्यांना पूर आला आहे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं कृष्णेची पातळीही वाढली असून नदी काठावरच्या लोकांना सावधानतेचा श्राा दिला आहे